सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

भारतरत्न डॉ

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीवरून केलं जाणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि कोरोना वृत्त विशेष हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रात्री सव्वा नऊच्या राष्ट्रीय मराठी बातमीपत्राच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे

एकंदर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतली निम्म्याहन अधिक रुग्णवाढ महाराष्ट्रातली आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंही खासगी वृत्त वाहिन्यांसाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली या वाहिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसंच कोरोना संबंधीच्या आवश्यक नियमांचे संदेश वारंवार प्रसारित करावेत दवाई भी कडाई भी म्हणजेच लसही घ्या आणि नियमही पाळा या धोरणावर संदेशात भर द्या अशा सूचना मंत्रालयानं केल्या आहेत एकिकडे कोरोना संसर्ग वाढत असताना लसीकरणाची गतीही वाढते आहे

मात्र राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक प्रवठा व्हावा यासाठी पाठप्रावा करावा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल दिल्या कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य सुकाणू समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

मात्र कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता घरा घरातूनच डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं जावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल रक्तदान शिबीरांचे आयोजन करता येईल पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे असं सांगून त्याबाबतचे निर्देशही संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले फडणवीस राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही विविध क्षेत्रांवर त्यामुळे परिणाम झाला आहे अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही सूचना केल्या गरीबांचं जीवन आणि अर्थकारण प्रभावित होणार नाही अशा पद्धतिनं नव्यांनं निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करावी असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे राज ठाकरे मंबई इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांनाही थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा टाळेबंदीच्या काळातील विजबिलं सरसकट माफ करावीत शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा अशा मागण्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केल्या जानेवारी महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिन्हं दिसत होती पण पालिका आणि राज्य सरकारनं त्याकडे दूर्लक्ष केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला वळसे पाटील मंबई राष्ट्रवादी कॉप्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी काल राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्र स्वीकारली सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक आहे मात्र प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशी ग्वाही वळसे पाटील यांनी त्यानंतर मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिस दलाचं मुख्य काम आहे मात्र सध्या कोरोनामुळे पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण आहे त्यातच या महिन्यात विविध धर्मीय सण उत्सवांमुळे आणखी आव्हानात्मक परिस्थिती असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं

व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आणि पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ हे कार्यकर्त्यांनी कायम लक्षात ठेवावं असं पंतप्रधान म्हणाले सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही नुसतीच घोषणा नाही तर शहरापासून खेड्यापर्यंत श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत विविध पातळीवर भाजपा याचसाठी काम करत आहे असं सांगून कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजावून घ्यावेत असा सल्ला त्यांनी दिला भाजपाच्या स्थापना दिना निमित्त राज्यात मुंबई पुणे उस्मानाबाद वाशीमसह विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनदान वर्धा नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक वेळा केली जाते आणि ते वेळेत मिळालं नाही तर आरडाओरडाही पण तोपर्यंत संबंधित नुकसानग्रस्तांच्या अडचणी समजून घेत मदत केल्याची उदाहरणं दूर्मिळच पण एखाद्या महिलेच्या हाती प्रशासनाची सूत्रं असतील तर अशा आपत्तीतूनही मार्ग निघू शकतो याचंच प्रत्यंतर देणारी सरपंच महिलेच्या आगळ्यावेगळ्या निर्णयाची ही एक बातमी बरबडी ही वर्ध्यापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावरची ग्रामपंचायत

त्यातच टाळेबंदी झाल्यानं नवीनच संकट ओढवलं आणि ही कुटुंबं हवालदिल होऊन गेली आपल्याच गावातल्या या मंडळींचं हे दःख जाणुन घेत सरपंच संगीता शिंदे यांच्या नेतुत्वाखाली पंचायतीनं आगळावेगळा निर्णय घेतला सरपंच सानुग्रह अनुदान देण्याचा त्यासाठी पैसेही जमा केले आता ते या कुटुंबांना देण्यात येणार आहेत असा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात आणणारी राज्यातली ही पहिलीच ग्रामपंचायत अनुदानाची रक्कम फार मोठी नाही पण ते देणारी मनं आणि हात खूप मोठे आहेत महात्माजींच्या वध्यात पीड पराई जाने रे हे आचरणात आणणाऱ्या या आधुनिक वैष्णवजनांमुळे अनेकांना मिळणार आहे जगण्याची नवी उमेद आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहन आनंद इंगोले यांच्यासह स्वाती महाळक प्णे कांदा घसरण नाशिक आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशीही कांद्याच्या मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं भावात घसरण कायम राहिली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी आणि लाल कांद्याच्याही भावात घसरण झाली

काल या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला

वरपडकर परभणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर यांची तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे

त्यामध्ये ही निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी जाहीर केलं

यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना नळाद्वारे शुद्ध शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या योजनेत वैयक्तीक नळ जोडणीवर भर दिला जाणार आहे

त्याच्या अभ्यासक्रमातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौऱ्याचा हा भाग असन भारतीय नौदलाचे कार्य आणि भूमिका समजून घेणं हा या भेटीचा उद्देश होता कमांडर रवनिश शेठ यांनी त्यांच्याशी संवाद साधला रूग्णालये बंद यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं डॉक्टर पद्माकर मते यांच्या रुग्णालयात रुग्ण बनून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ शहरातील डॉक्टरांनी कडकडीत बंद पुकारला आहे या बनावट रुग्णांनी डॉक्टर मते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला त्यामुळे त्यांच्या पोटाला पाठीला आणि डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सध्या नागपूर इथं त्यांच्यावर उपचार सुरू असून यापूर्वी देखील डॉक्टर मते यांच्यावर याच आरोपीकडून हल्ला झाला होता तपास धळे ध्वळ्यातील काँग्रेस भवनसमोर विशाल गरुड या व्यक्तीच्या खुनाचा तपास करीत ध्वळे शहर पोलिसांनी संशयीत आरोपीला शहादा इथं जेरबंद केलं आहे शाकीर खान शकील खान पठाण असं त्याचं नाव आहे

त्यामुळे शेतकरीवर्ग आनंदित आहे आढावा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात आगामी नियोजन म्हणून मान्सूनपूर्व कामांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध यंत्रणांकडून काल घेतला जिल्ह्यातील प्रप्रवण गावं निश्वित करणे मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे नैसर्गिक जलाशयांची साफसफाई आणि त्यातील गाळ काढणे तसंच सरळीकरण करणं नदीकाठावरील बंधाऱ्यांची साठवण तलावाची पाहणी गरज असल्यास बळकटीकरण डागडूजी करणे इत्यादी कामे पाटबंधारे आणि सिंचन मंडळाने करून घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या

आंबोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि गारपीटही झाली गेल्या काही दिवसापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली होती

पूढे त्यांनी विनोबांच्या कार्यात स्वतला वाहन घेतले विनोबा साहित्य प्रकाशित करणाऱ्या परंधाम प्रकाशनाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते विनोबांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेले निरोप्या हे पुस्तक भूदान यात्रेच्या काळात लोकप्रिय झाले

हवामान् विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीस अंशांच्या वरच आहे